आपत्ती निवारण कायद्यानुसार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागे घेण्यावरही संबंधित यंत्रणांनी विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं स्वत दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय पाच जून रोजी राखून ठेवला होता आता या प्रकरणी प्रुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे

दरम्यान महाराष्ट्रात अजूनही अडकून पडलेल्या स्थलांतरित मज्रांची नोंदणी करुन त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारनं अधिक सजगतेनं आणि नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे याबाबतीत सरकारच्या धोरणांची आणि अंमलबाजावणी करताना राज्यातल्या यंत्रणांकडून मोठ्या त्रुटी राहिल्या असून सरकारचे दावे फक्त कागदावरच राहिले त्यामुळे या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले या मजुरांसाठी अन्न आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था झाली नाही असं आलेल्या विविध प्रतिज्ञापत्रांवरुन दिसतं असं न्यायालयान म्हटलं आहे

अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची मदत घेऊन ही किंमत ठरवावी असं न्यायालयानं काल यासंदर्भातल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सांगितलं राज्य सरकारनंही या मास्कच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विविध राज्यातल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी पथकं नेमली असून या पथकातले अधिकारी आणि राज्यातले प्रभारी कुणाल कुमार यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्यानं ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा प्रवण्यात याव्या लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय करावी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी असे निर्देश कुणाल कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये गणेश कॉलनी मोहनलाल नगर या भागात चार रोशन गेट गारखेडा परिसर बजाज नगर आणि समता नगर भागात प्रत्येकी तीन मुकुंदवाडी हर्सुल परिसर बंजारा कॉलनी नूतन कॉलनी संजय नगर एसटी कॉलनी कटकट गेट त्रिमूर्ती चौक गादिया विहार अशोक नगर मसनतपूर सिटी चौक या भागातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

पंढरपूर इथंही एक रुग्ण आढळला आहे

या रुग्णाला पुन्हा घाटीत दाखल केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली अतिदक्षता विभागातून हा रुग्ण काल सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पसार झाला होता शहरातल्या हर्सुल मध्यवर्ती कारागुहातले दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णही रविवारी रात्री कोविड सुश्रषा केंद्रातून पळून गेले आहेत

दोन जण नळदूर्गचे असून ते पुण्याहून आलेले आहेत

लातूर शहरातल्या टिळक नगर मोती नगर कपिल नगर खाडगाव रोड इथला प्रत्येकी एक रुग्ण तर लातूर तालुक्यातल्या भिसे वाघोली औसा तालुक्यातल्या अंधोरी चाकूर तालुक्यातल्या सुगाव आणि उदगीर शहरातल्या सराफ लाईन इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

यामध्ये शाहू नगर इथल्या एका डॉक्टरचाही समावेश आहे

दरम्यान काल तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले

जालना जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले बाधितांमध्ये आनंदनगर लक्ष्मीनारायणपुरा उडपी हॉटेल परिसरातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे

दरम्यान उपचारानंतर कोरोना विषाणू मुक्त झालेल्या तीन रुग्णांना काल घरी सोडण्यात आल

दरम्यान सेलू इथल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अहमदनगर जिल्ह्यात आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित झाली असून या एप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातला एखादा रुग्ण अन्य जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला संगणकाच्या माध्यमातून घेऊ शकतो राज्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समुद्धी महामार्गाचं काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्याभागातच सर्व सुविधा प्रविल्या जाव्यात असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे समुद्धी महामार्गाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात नविन उद्योग आणताना त्याचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं

काल रायगड जिल्ह्याला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते आंबा नारळाच्या नुकसानग्रस्त बागा स्वच्छ करणं आणि या बागा पुन्हा लावणं हे मोठं आव्हान असल्याचं पवार म्हणाले या दौऱ्यात पवार यांनी काल माणगाव इथं मुख्य बाजारपेठेतल्या नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली रायगड जिल्ह्यात काल आणखी दोघांचा मृत्यू झाला यापैकी एक व्यक्ती म्हसळा तालुक्यातली होती अंगावर झाडं पडल्यानं ती जखमी झाली होती तर दुसरी व्यक्ती पेण तालुक्यातली होती मानेला पत्रा लागल्यानं ते जखमी झाले होते यामुळे रायगड जिल्ह्यात चक्रीवादळानं मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली आहे दरम्यान पवार आज रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नकसानीची पाहणी करणार आहेत

राष्ट्रीय औष्णिक विद्यत महामंडळ ऊर्जा वित्त महामंडळ किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्था यांच्याशी करण्यात येणाऱ्या विविध करारास शासन हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला

कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे राज्यातले सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत तर द्सरीकडे सर्वसामान्य जनता घरी असल्यामुळे घरग्ती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर झाला परिणामी औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली त्यामुळे विजेच्या क्षेत्रातल्या कंपन्यांची रोकडसुलभता घटली त्यामुळे या कंपन्यांनाही शासन हमीच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली यामध्ये औरंगाबाद आणि नागपूर इथल्या एक तर मुंबईतल्या दोन कला महाविद्यालयांचा समावेश आहे

पर्यावरण विभागामध्ये वातावरणातल्या बदलांशी निगडीत कामं पार पाडण्यासाठी हवामान परीवर्तनशी संबंधित राज्य ज्ञान व्यवस्थापन केंद्र स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज हा कक्ष मदत करत असून हा विषय पर्यावरण विभागाचा अविभाज्य घटक आहे यातील कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आता

संतोष बन्सवाल आणि नरेंद्र बरतुने अशी या दोघांची नावं असून त्यांच्याविरोधात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

न्यायालयानं कामकाज सुरु झालं असून वकीलांना दररोज न्यायालयात येऊन अनेकांच्या उपस्थितीत काम करावं लागतं त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता वकीलांनाही विमा संरक्षण मिळावं असं वकीलांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

सध्या संकटात सापडलेल्या या व्यापाऱ्यांचं गाळाभाडं व्यवसाय कर वीज बिल माफ करावं यासह अन्य मागण्या जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत जिल्ह्यासाठी उद्योगवाहिनी ठरणाऱ्या सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमागोचं काम त्वरीत सुरू करावं अशी महत्त्वपूर्ण मागणीही व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे

या शिबीरास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला शिबिरात दहा हजारांहून अधिक नागरिकांना औषधीचं आणि मास्कचं वाटप करण्यात आलं कालपासून या शिबिराला सुरूवात झाली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या द्सऱ्या कार्यकाळातल्या प्रथम वर्षपूर्ती निमित्तानं आणि भाजपाच्या कामकाजासंदर्भात माहिती देण्यासाठी काल परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट आघाडीवर आहे या गोष्टीस राज्य सरकारचे अपयशच कारणीभूत असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षापासून अनेक लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं

खासदार तसंच आमदार यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनेक वर्षे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता ठाकरे यांनी जिल्ह्यात सपत्नीक भूदान पदयात्रा करून विदर्भात सर्वाधिक जमिनीचं दान मिळवलं होतं

या दोघांची हत्या करुन घरातून सव्वा किलो सोनं आणि दहा हजार रुपये पळवण्यात आल्याचं पोलिसांनी सागितलं

मृतांमध्ये वाळूज परिसरातल्या साईनगर इथले विठ्ठल गोडसे यांचा समावेश आहे काल रात्री हा अपघात झाला

मित्रांबरोबर तो काल सकाळी पोहण्यासाठी गेला होता

या पावसामुळे शहरातला वीज प्रवठा खंडीत झाला होता

सोमवारी रात्री हे पाच जण जुगार खेळतांना सापडले होते

फळबाग लागवडीसाठी मंजूर रकमेचा धनादेश देण्यासाठी काकडे यानं तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती यापैकी चार हजार रुपये घेताना त्याला बदनापूर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून अटक करण्यात आली परभणी क्रषी उत्पन्न बाजार समितीत दिड कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणाची लेखा परीक्षकामार्फत चौकशी करण्यात येईल असं जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळानं जिल्हा उपनिबंधकाच्या संगनमतानं गरजूंना किट्स सॅनिटायझर वाटप आणि फवारणीच्या नावाखाली दीड कोटी रुपये हडपल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केला आहे